यामुळं प्रवासातल्या नव्या सुविधेचं युग सुरू होणार आहे विना वाहक तंत्रज्ञानामुळं संभाव्य मानवी चूक टाळता येणार आहे दिल्ली मेट्रोच्या पिंक लाईनवर पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत विनावाहक मेट्रो रेल्वे सुरू करण्याचं नियोजन आहे

या रेल्वेच्या डब्यांमधून फुलकोबी सिमला मिरची शेवगा मिरची आणि कांदा या भाज्यांसह द्राक्ष संत्र डाळींब केळ आणि सीताफळ या फळांची वाहतूक केली जाणार आहे

कृषी कायद्यांना विरोध करत आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकरी नेत्यांनी आणि संघटनांनी सरकारबरोबर चर्चेची आणखी एक फेरी घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी पत्रकारांना सांगितलं लसीकरण चाचणी भारतात कोरोना प्रतिबंधक लशीसाठी आज आंध्र प्रदेश गुजरात पंजाब आणि आसाम या चार राज्यांमध्ये लशीकरण प्रक्रियेची चाचणी घेतली जाणार आहे प्रत्यक्ष लशीकरण सुरू झाल्यावर येऊ शकणाऱ्या अडचणी ओळखून त्या दूर करणं हा या चाचणी प्रकियेचा उद्देश आहे

याशिवाय लशीकरण कार्यक्रमांचं नियोजन त्याची अंमलबजावणी देखरेख यंत्रणा आणि केंद्र सरकारचं को विन हे अॅप यांच्यातल्या समन्वयाचीही चाचणी या प्रक्रियेद्वारे घेता येणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं क्रीडा मंत्रालय देशात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी क्रीडा मंत्रालयानं प्रमाणित कार्यपद्धती जाहीर केली आहे यानुसार कोणतीही क्रीडा स्पर्धा आयोजित करताना खेळाडू आणि इतरांना कोरोना संबंधीच्या नियमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी कोविड कृती दलाची स्थापना करणं आवश्यक आहे गृह मंत्रालयानं कोरोना संदर्भात वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचं पालन करूनच स्पर्धा आयोजित करायला हवी असं क्रीडा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

याशिवाय आयोजकांना मास्क सॅनिटायझर यांची सोय करावी लागणार आहे साहिबजादा दिवस उत्तर प्रदेश सरकार शीख गुरूंचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणार आहे

साहिबजादा दिवसानिमित्त काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुरबाणी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं देश धर्म आणि मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या शीख गुरु गोविंद सिंघ आणि त्यांच्या आई माता गुजरी यांचं स्मरण करत त्यांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेलं बलिदान देश कधीही विसरणार नाही असं आदित्यनाथ यावेळी म्हणाले

संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच्या सूचना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडं कालच पाठवण्यात आल्या आहेत मंत्रालयानं या आधीही तीन वेळेला वाहन कागदपत्रांच्या वैधतेला मुदतवाढ दिली होती

ट्रम्प यांच्या मान्यतेमुळ या विधेयकाच कायद्यात रुपांतर झालं असून सरकारचं कामकाज सुरू राहण्यासाठीही निधी मिळाला आहे ट्रम्प यांनी आज सही केली नसती तर सरकारचं कामकाज अंशत बंद ठेवावं लागलं असतं अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडन यांनीही ट्रम्प यांना सही न केल्यास अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याचा इशारा दिला होता जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर हे कालपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर आहेत भारत कतार उद्योग गोलमेज परिषदेनं त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली जयशंकर यांनी यावेळी इथल्या उद्योजकांना आत्मनिर्भर भारत अभियानामुळं भारतात निर्माण झालेल्या गुंतवणूक संधींबाबत माहिती दिली दोन देशांमधील व्यापारी संबंध दृढ करण्यावर भर दिला जात असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं जयशंकर यांनी काल कतारच्या राष्ट्रीय संग्रहालयाला देखील भेट दिली जयशंकर यांनी कतारमधल्या भारतीय समुदायाबरोबरही दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला नव्या भारताच्या उभारणीमध्ये या लोकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं भारत भारत आणि व्हिएतनाम दरम्यान दक्षिण चीन समुद्रात सुरू असलेला पासेक्स हा दोन दिवसांचा नौदल सराव काल संपला दोन देशांमधलं सागरी सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं हा सराव घेण्यात आला होता असं भारतीय नौदलानं ट्वीटरवरून सांगितलं चीन चाक हल्ला चीनच्या लायोनिंग प्रांतात एका हल्लेखोराने काल केलेल्या चाकू हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे यांग असं या व्यक्तीचं नावं असून त्यानं केलेल्या या हल्ल्यामागचा उद्देश अद्याप समजलेला नाही

युरोप लसीकरण युरोपमधल्या प्रत्येक देशाला लवकरच पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लशींचं वितरण केलं जाईल असं आश्वासन युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयन यांनी काल ट्वीटरवरून दिलं युरोपमध्ये कालपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून नागरिक लस टोचवून घेत असल्याचं पाहून समाधान वाटत असल्याचं उर्सुला म्हणाल्या लशीची सर्वाधिक गरज असलेल्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी असं आवाहनही त्यांनी युरोपीय देशांना केलं

कोरोना साथीतून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असून सर्व देशांनी भविष्यातल्या संकटांचा सामना करण्यासाठी एकात्मता दाखवावी असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी यावेळी केलं सध्याच्या संकटावर नियंत्रण मिळवून त्यातून बाहेर पडण्याचा सर्व जण प्रयत्न करत असताना आपण संभाव्य संकटाचाही विचार करायला हवा त्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करणं सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देणं आणि देशांनी एकमेकांना सहकार्य करणं आवश्यक आहे असं गुटेरेस म्हणाले कोरोना संकटातून बाहेर पडतानाच भविष्यातल्या संसर्गाचा सामना करण्यासाठी आपली क्षमता वाढवूया असं आवाहन त्यांनी केलं

बाकी फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार